राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल सैन्यदल नौदल तटरक्षक दल युद्धपातळीवर बचाव कार्य करत असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं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

अनेक नद्या नाल्यांवरुन पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातली राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे धुळे शहरात पावसामुळे कालही शाळा बंद ठेवण्यात आल्या जिल्ह्यातून इतर गावी जाणाऱ्या बस गाड्यांच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातले नऊ मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत

दर्यापूर तालुक्यातल्या सांगोला इथं जलसंधारण विभागाची शेततळी फुटून शेतीचं मोठं नुकसान झालं

काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही तुकडे पाडले जातील अशी शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली

नाळ या चित्रपटातला बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार प्रस्कार जाहीर झाला असून नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कारही नाळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना जाहीर झाला मराठी चित्रपटांमधून भोंगा हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला असून तर अंधाधुन हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे हेलारो या गुजराथी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला

उरी या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रस्कार तर पद्मावत चित्रपटानं संगीत आणि नृत्य दिग्दर्शनाचे प्रस्कार पटकावले सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार बिंद् मनी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार अरिजीत सिंह यांना तर स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट गीतकार प्रस्कार मिळाला किरकिरे यांना चुंबक या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारही जाहीर झाला असून बधाई हो चित्रपटातल्या भूमिकेसाठी सुरेखा सिकरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे

या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या नऊ स्वातंत्र्य सैनिकांना गौरवण्यात आलं

अनिल बोंडे यांनी दिली ते काल ब्लडाणा इथं बोलत होते हा निधी तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं

जायकवाडी धरणात सध्या जवळपास पंचाहत्तर टक्के पाणीसाठा झाला असून एकतीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं धरणात सध्या पाण्याची आवक सुरू आहे

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातल्या डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाकडून वैमानिक आणि शास्त्रज्ञांना ढगांचं छायाचित्र पाठवण्यात आलं त्यानंतर द्रपारच्या सुमारास हे विमान आकाशात झेपावल्याची माहिती या मोहिमेचे संचालक कान्हराज बगाटे यांनी दिली मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्टातल्या काही भागात हा प्रयोग केला जाणार असल्याचं बगाटे यांनी सांगितलं

हर्षवर्धन राऊत यांनी सांगितलं औरंगाबाद शहरातूनही पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात येत आहे

सोलापूर जिल्ह्यातूनही सहा वैद्यकीय पथकं रवाना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केलं आहे नांदेडच्या श्री गुरूद्वारा सचखंड मंडळातर्फे कपडे औषधं तसंच डॉक्टर असलेल्या दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तिथे लंगर सुरू ठेवणार असल्याचं या सचखंड मंडळाकडून सांगण्यात आलं आहे

बालकांचं अत्याचार हिंसाचारापासून संरक्षण करून त्यांचं मनोधैर्य राखण्याचं काम बाल हक्क आयोग करत असल्याचं राष्टीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी यावेळी सांगितलं

ही पथकं काल नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली

या परिषदेत सौर उर्जा भविष्यात कृषि क्षेत्रासाठी फायद्याची ठरू शकते का या विषयावर दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंट या संस्थेनं तयार केलेल्या सिल्व्हर बुलेट या अहवालाचं काल प्रकाशन करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव या सौरपंपांचा सर्वाधिक वापर करणाऱ्या गावाला परिषदेत सहभागी मान्यवरांनी भेट दिली काल झालेल्या दोन चर्चासत्रांमधून मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं

कंत्राटदाराच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी अन्सारी यानं लाच मागितली होती